कोरोना संपला असं समजू नका प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करा पंतप्रधानांचं आवाहन

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यानं अद्याप केंद्राला प्रस्तावच दिलेला नाही भाजपा किसान मोर्चाचा आरोप

एसटी बस कधी येणार याची प्रतिक्षा संपली यापुढे प्रवाशांना एसटी गाड्यांचं लोकेशन कळणार

वस्तुपाठ पंतप्रधान कोरोनाचा प्रादुर्भाव संपला आहे असा गैरसमज करुन न घेता कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं जबाबदारीनं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला काल केलं पूर्वपदावर येत असलेल्या आपल्या देशाची गती मंदावू नये यासाठी प्रतिबंधित सुरक्षा उपायाचं पालन करत राहीलं पाहिजे असं ते म्हणाले काही लोक सुरक्षा उपायांच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवत असल्याबद्दल पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली असं वागून आपण स्वतःसह आपलं कूटुंब अबाल वृद्ध यांना संकटात टाकत आहोत याची जाणिव त्यांनी करून दिली जगाच्या तूलनेत भारतात कोरोना प्रादूर्भावाची स्थिती नियंत्रणात असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आकडेवारीनिशी स्पष्ट केलं देशभरातल्या लाखो कोरोनायोध्यांनी सेवा परमो धर्मो या तत्वानुसार निस्वार्थ सेवा केली अशा शब्दांत त्यांनी कोरोनायोद्ध्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली कोरोनावरची लस आल्यानंतर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला ती मिळावी यासाठी केंद्र सरकारनं नियोजन सुरु केलं असल्याची माहिती त्यांनी दिली तोपर्यंत कोणताही निष्काळजीपणा न दाखवता मास्क लावा वारंवार हात स्वच्छ धुवा आणि परस्परांपासून सूरक्षित अंतराचं पालन करा असं आवाहन करत दसरा दिवाळी ईद तसंच गुरुनानक जयंतीसह आगामी सणांच्या शुभेच्छा त्यांनी जनतेला दिल्या

निवडणूक आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर केंद्र सरकारनं या खर्चाला मान्यता दिली आहे

गॅस ओ टी पी स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावा त्याच्या काळ्या बाजाराला चोरीला आळा बसावा या हेतूनं गॅस कंपन्या आता नवतंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

ग्राहकानं गॅस सिलिंडरची नोंदणी केल्यानंतर घरपोच डिलिव्हरीसाठी सिलिंडर ची पावती तयार होताच हा ओटीपी ग्राहकाच्या मोबाईलवर येईल आणि सिलिंडरच्या प्रत्यक्ष डिलिव्हरीवेळी ग्राहकाला हा ओटीटी संबंधित गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडे सादर करावा लागेल त्याशिवाय ग्राहकाला सिलिंडर मिळणार नाही जर एखाद्या ग्राहकाचा मोबाईल क्रमांक गॅस कंपनीकडे नोंदलेला नसेल तर सिलिंडर घेऊन येणारी व्यक्ती ऐनवेळी ग्राहकाचा क्रमांक घेऊन एजन्सीला पाठवेल आणि त्याला ओटीपी येईल ही नवी पद्धत केवळ घरगुती गॅस धारकांसाठीच असून व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडरला लागू राहणार नाही

सहकार्याचं आश्वासन दिलं मात्र अद्याप राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोणताच प्रस्ताव केंद्र सरकारला दिलेला नाही असं भाजपाच्या राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष खासदार राजकुमार चाहर यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते अतिवृष्टीमुळे राज्यातील एक लाख हेक्टर शेती वाया गेल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे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 यातून महाविकास आघाडी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा उघड झाल्याचा आरोप चाहर यांनी केला सत्तेत येण्यापूर्वी स्वतः उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे न करता तातडीनं मदतीची घोषणा करण्याची मागणी केली होती आता त्यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या स्वतःच्याच मागणीची पूर्तता करायला हवी असं ते म्हणाले

आंबेडकर अतिवृष्टीप्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे कर्जाची मागणी केली आहे का त्याचा राज्य सरकारनं खुलासा करावा जर केंद्राकडे कर्जाची मागणी केली असेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे कर्ज मंजूर करून घेतले पाहिजे असा सल्ला वंचित बह्जन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल सोलापुरात दिला फडणवीस राज्यातील अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याची गरज असताना आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षाचे नेते एका सुरात केंद्राच्या मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत असं मत विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणविस यांनी काल उस्मानाबाद इतं वार्ताहर परिषदेत व्यक्त केलं मदतीसाठी इच्छाशक्ती हवी आता तरी संवेदनशील व्हा असं आवाहन त्यांनी यावेळी राज्य सरकारला केलं फडणवीस शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं हरभरा बियाणं दिलं पाहिजे या बियाणांसाठीची लॉटरी पध्दत तातडीनं बंद करावी अशी मार्गी फडणविस यांनी लातूरात माध्यमांशी बोलताना केली

आपली बस कुठवर आली आहे ते कळण्याची लवकरच सोय होणार आहे त्याबाबत माहिती देणारा हा वृत्तांत

एसटीच्या वातानुकूलित बसगाड्यांसह साध्या गाड्यांनाही व्हिटीएस प्रणाली बसवण्याच्या कामाला गती मिळाली आहे

काही किरकोळ कामं नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करून डिसेंबरपासून ही सेवा प्रवाशांसाठी कार्यान्वित होईल असं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे

मात्र कोरोनाकाळात हे काम पूर्णपणे थांबल्यानं विलंब झाला आता मात्र कामाला गती मिळाली आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली

या विद्यापीठांतर्गत अमरावती विभागातील सुमारे एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देत आहे परंतु सर्वर डाऊन होत असल्यानं लॉगईनच होत नसल्याचा आरोप यवतमाळ जिल्ह्यातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मुक्त विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी हा खरं तर शिक्षणाच्या प्रवाहाबाहेरचा असतो मात्र यसवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं या विद्यार्थ्यालाही ऑनलाईन परीक्षेत यशस्वीरीत्या सहभागी करून घेतलं गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठाला निकाल तयार करण्यात मदत केल्यानंतर यंदा मुक्त विद्यापीठानं ऑनलाईन परीक्षेतही राज्यातील अन्य विद्यापीठांसमोर यशस्वी आदर्श निर्माण केला आहे

ऑनलाईन परीक्षा देणार्यात विद्यार्थ्यांचं एकत्रित निकालपत्रक तयार करण्याचं कामही विद्यापीठानं सुरु केले आहे त्यामुळे दिवाळीपूर्वीच या परीक्षार्थींना निकालपत्र मिळण्याची शक्यता आहे आता पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा आज सुरु होत असल्याची माहिती मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ धनंजय माने यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली

देशासाठी शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ आज पोलीस हुतात्मा दिनानिमित्त पाळण्यात येतो अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या हल्ल्याला पोलीस जवानांनी कडवी झूंज दिली दुर्देवानं या हल्ल्यात हे पोलीस शहीद झाले

आज या सर्व शहिदांना उभा महाराष्ट्र आदरांजली अर्पण करेल रेल्वे महिला प्रवेश गर्दीच्या वेळा सोडून उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये महिला प्रवाश्यांना आजपासून प्रवास करण्यास मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागानं परवानगी दिली आहे

या कालावधीत महिला प्रवाशांना आता क्यू आर कोडचीही आवश्यकता भासणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान पश्चिम रेल्वेनं आजपासून महिलांसाठी चार विशेष रेल्वे गाड्या जाहीर केल्या आहेत या विशेष गाड्या विरार ते चर्चगेट या दरम्यान सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळात धावतील

नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत पोलीस महासंचालक कार्यालयानं राज्यातील या पोलीस अंमलदारांच्या पदोन्नतीचे आदेश काल जारी केले प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे रुवातंत्र्यसैनिक स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांच्या आणि वारसदारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून पुढील एक महिन्यात तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिका यांना दिले आहेत काल मुंबईतल्या विधानभवनात राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि त्यांच्या पाल्यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं महिला आयोग राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा महाराष्ट्रातील महिला सुरक्षा तक्रारी चौकशी आणि विविध मुद्द्यांवर काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून चर्चा केली कोविड सेंटर मध्ये महिला असुरक्षित आहेत दिशा कायदा अजूनही अमलात आला नाही असे काही विषय राज्यपालांसमोर मांडल्याचं शर्मा यांनी सांगितलं पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं काल पुणे नॉलेज क्लस्टर आणि इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमि अँड एस्ट्रॉफिजिक्स अर्थात आयुका सोबत सामजंस्य करार केला या करारानुसार येत्या काळात या तीन संस्थांतर्फे महत्वाच्या विषयावरील संशोधना बरोबरच शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत अपघात धूळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात खोल दरीत खासगी ट्रँव्हल्सची बस कोसळून भीषण अपघात झाला आहे

ही बस जळगाव वरुन सूरतकडे जात होती हवामान राज्यात काल पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली विदर्भात पावसाचं प्रमाण तुरळक होतं हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात नेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पृणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार